प्णे शहरातील प्रतिबंधित नसलेल्या भागातून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे

त्यान्सार परिस्थितीचा आढावा घेऊन प्रतिबंधित भागांची फेररचना केली जाईल असं गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केलं पण्यातील खासगी पॅथॉलॉजी लॅबने दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढव्न दर कमी करण्याची तयारी दर्शवली तर या लॅबमधील चाचण्यांचा सर्व खर्च करण्याची तयारी प्णे महापालिकेनं दर्शवली आहे

सध्या या लॅबमध्ये शासकीय दरान्सार चाचणीसाठीचा दर आकारला जातो मात्र चाचण्यांची संख्या वाढली तर आणखी कमी दरातही चाचणी शक्य होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला प्णे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या रोज वाढत असून कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता पालिकेत येण्यास नागरिक ठेकेदार आणि कार्यकर्त्यांना महिनाभरासाठी मनाई करण्यात यावी अशी मागणी महापौर म्रलीधर मोहोळ यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे यापूर्वी असा निर्णय घेण्यात आला असून नगरसेवकांबरोबर फक्त एका व्यक्तीस आत सोडण्यात येते कोरोना कधी संपणार याचं अच्क उत्तर देणं अवघड असलं तरी आपण जेव्हा सर्व नियमांचं पालन करू तेव्हाच कोरोनाचा अंत होईल असं पुण्याचे पोलीस आय्क्त के वेंकटेशम यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे पोलिसांच्या शंभर क्रमांकावर नागरिकांचे सातत्याने कोरोना कधी संपणार असे विचारणारे दूरध्वनी येत असतात त्याला आय्क्तांनी हे उत्तर दिलं आहे पृण्यातील धर्मादाय सहआयुक्त कार्यालयात कामकाजाला सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे एक खिडकी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना कार्यालयीन सेवा देण्यात येत आहे कार्यालयाच्या बाहेर लावलेल्या फलकावर कोणत्या कामासाठी कोणती खिडकी आहे यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे कार्यालयामध्ये प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे संस्था नोंदणी वार्षिक हिशोपत्रके अपिल तसेच अन्य अर्ज दाखल करून घेण्यास या कार्यालयात स्रुवात झाली आहे

लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळाचा आधार घेत हा अहवाल संस्थेनं तयार केला आहे

प्णे महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक आबा बाग्ल यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे तब्बल आठ वर्षानंतर काँग्रेसचा गटनेता बदलण्यात आला आहे बाग्ल हे उद्या गटनेतेपदाचा पदभार स्वीकारणार आहेत

भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघातर्फे चाफेकर बंधूच्या गणेशखिंड रोड येथील प्तळ्यास प्ष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहर सरचिटणीस गणेश घोष राजेश येनप्रे दत्ताभाऊ खाडे उपस्थित होते प्णे आणि परिसरांत आज पावसानं विश्रांती घेतली उद्या प्णे शहर आणि परिसरात हलका तो मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे